काही ठळक बातम्या

लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात अनेक स्तरावर व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली

चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी दिली

व्रक्षलागवड आणि म्रुद्रा बँक योजना आपापल्या जिल्हयात यशस्वीपणे राबविण्याच्या अर्थमंत्री श्री मुनगंटीवार यांच्या सूचना

नागपूर महानगर पालिकेत कर्मचाऱ्यांचं ट्रेकिंग करण्यासाठी स्मार्ट वॉच ची निर्मिती देशात सततच्या निवडणुकांमुळं होणारा पैसा आणि साधनसंपत्तीचा अपव्यय रोखण्याच्या द्रष्टीनं लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात अनेक स्तरावर व्यापक चर्चा व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत नीती आयोग प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत व्यक्त केली

त्यासंदर्भात पंतप्रधानांनी हे मत ल्यक्त केलं

यावेळी पंतप्रधानांनी केंद्रानं हाती घेतलेल्या अनेक कल्याणकारी योजना आणि आर्थिक धोरणांचा आढावा घेऊन त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व राज्यांनी सहकार्य करावं असं आवाहनही केलं शेती क्षेत्रात खाजगी उद्योगांची ग्रुंतवणूक अतिशय कमी असून ती वाढविण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारांनी विशेष धोरण तयार करून उद्योगांना प्रोत्साहन द्यावं असा सल्लाही श्री मोदी यांनी यावेळी दिला आर्थिक समावेशनासाठी सरकारनं जी पावलं उचचली त्याम्रछं आता कल्याणकारी योजनांचे लाभ सर्वापर्यत पोहोचत आहेत असं ते म्हणाले

आवश्यक वस्तू अधिनियमांतर्गत दूध भुकटीसाठी किमान आधारभूत किंमत निश्तिच करण्यात यावी असं ते म्हणाले साखर कारखान्यांना सॉफ्ट लोनची फेररचना करून देण्यात यावी कर्ज परतफेडीचा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढवून देण्यात यावा साखरेचं किमान मूल्य निश्चित करण्यात यावं मोलॅसिसपासून इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रदाकार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या महाराष्ट्रात शेती आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक झाली

राज्यात संरक्षण अंतराळ लॉजिस्टिक फिनटेक एनिमेशन रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्स यासारख्या अनेक नवीन धोरणांना आकार देण्यात येत आहे असंही ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट कमी करून तीन पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय प्रभारी अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी दिली नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते सरकारनं आर्थिक निकष निश्चित केले असून अर्थव्यवस्थेत स्थैर्य राखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं निवडणुकांचं वर्ष असलं तरी वित्तीय तूट कमी करण्याचं उद्दिष्ट सरकार पूर्ण करेल असा विश्वास श्री गोयल यांनी व्यक्त केला

राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज ग्रीसचे समपदस्थ श्री प्रोकोपी पावलोपुलोस यांची भेट घेऊन आर्थिक सहकार्य आणि द्विपक्षीय संबंधि अधिक वृद्धिंगत करण्यावर चर्चा केली

जम्मू काश्मीर मधील उत्तर भागातील बांदीपोरा जिल्हयात हाती घेण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी कारवाई मध्ये दोन दहशतवाद्यांना आज सकाळी ठार करण्यात आलं असून आतापर्यत या मोहिमेत एकूण चार दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे पानास जंगलामध्ये दहशतवादी असल्याच्या खात्रीकारक वृत्तानंतर भूदलाचे जवान तसंच पॅराकमांडोज यांच्या संयुक्त चमू आणि दहशतवाद्यांमध्ये सकाळी चकमकीला सुरूवात झाली

पंजाब नॅशनल बँकेत आर्थिक गैरव्यवहार करून परदेशी पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीकडे किमान सहा भारतीय पारपत्र असून रद्द केलेल्या पारपत्रासह अन्य एका पारपत्राच्या आधारे तो परदेशात प्रवास करत असल्याचं निदर्शनास आलं आहे एकापेक्षा अधिक पारपत्र बाळ्याणं बेकायदा असल्यानं बोगस पारपत्रप्रकरणी नीरव मोदी विरोधात ग्रुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे शिक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी रा लो आ

रालोआ सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते आपल्या मंत्रालयानं शिक्षण क्षेत्रात कांतीकारक बदल केले असं सांगून ते म्हणाले की सर्वाना परवडेल असं दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे शालेय पोषण आहार योजनेची तरतूद वाढवण्यात आली असून भारतीय व्यवस्थापन संस्थांना स्वायत्तता देण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं हाती घेतलेली व्रक्षलागवड मोहीम ही लोकचळवळ झाली आहे या मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजाग्रती झाल्याचं निदर्शनास येतं

या दोन महत्वाकांक्षी योजना आपापल्या जिल्हयात यशस्वीपणं राबविण्यासाठी प्रशासनानं वन से धन तक ही संकल्पना राबवावी अशा सूचना राज्याचे अर्थ आणि नियोजन तथा वनमंत्री श्री सुधीर म्रनगंटीवार यांनी यवतमाळ इथं केल्या

वृक्षलागवड मोहीमेत पारदर्शकता आवश्यक आहे असं सांगून ते म्हणाले की टिकाकारांना संधी देऊ नका पारदर्शकपणे सर्व नागरिकांना उपलब्ध करून द्या

वृक्षलागवड मोहिमेदरम्यान यवतमाळ जिल्हयात साकारण्यात येणारी ऑक्सीजन पार्क ही संकल्पना नाविन्यपूर्ण आणि चांगली आहे असंही ते म्हणाले सरकारी कार्यालयात अनेक कर्मचारी वेळेवर हजर होत नाहीत काहीजण कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयातून गायब होतात निर्धारित वेछेपूर्वीच निघून जातात अशा स्वरूपाच्या तकारी होत असतात यावर नागपूर महानगर पालिकेनं कर्मचाऱ्यांचे जीपीएस प्रणाली आधारित ट्रेकिंग करण्यासाठी स्मार्ट वॉच ची निर्मिती केली आहे ज्या कर्मचाऱ्यांनी विशिष्ट क्षेत्रात काम करणं अपेक्षित आहे त्या क्षेत्राचं जियो फेन्सींग केलं जातं संबंधित कर्मचारी स्मार्ट घडयाळ घालून आपल्या कार्यक्षेत्रात प्रवेश करतात तेव्हा त्याची रिअल टाईम नोंद होते म्हणजेच कर्मचारी किती वेळ क्षेत्रात कामावर होता किती वेळ नव्हता याची अद्ययावत माहिती आय्रक्तांना डॅशबोर्डवर दिसू शकते

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत पुनापूर भरतवाडा पारडी इथं तयार करण्यात आलेल्या नगररचना परियोजनेची पाहणी महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी केली यावेळी त्यांच्यासमवेत आयुक्त श्री वीरेंद्र सिंह नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामनाथ सोनवणे उपअभियंता श्री राजेश द्रफारे प्रामुख्यानं उपस्थित होते यावेळी महापौरांनी आणि आयुक्तांनी स्मार्ट सिटीच्या नगररचना परियोजना समजून घेतली आणि स्थानिका नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणं दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडं मागणी करणार असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री श्री सदाभाऊ खोत यांनी दिली सोलापूर जिल्हयात अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ वटवृक्ष कृषी आणि पश् पक्षी प्रदर्शनाचं उद्घाटन श्री खोत यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

तूर आणि हरभरा खरेदीबाबत घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली

मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षण समितीची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार आगमनानंतर गेले आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं काल सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्हयात जोरदार पुनरागमन केलं आहे पावसाच्या आगमनामुळं शेतकरी बागायतदार मच्छीमार असे सर्वच सुखावले आहेत पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या आंबा काजू बागायतीमधील मशागतीची कामं खाडीतील मच्छीमारी या सगळ्याला आता वेग मिळणार आहे याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं